या घरातून तुम्ही आपल्या आयुष्याची नव्यानं सुरुवात करा अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या मध्य प्रदेशातील लाभार्थ्यांना शूभेच्छा दिल्या

चांगल्या हेतूनं आखलेल्या सरकारी योजना नेहमीच साकार होतात आणि त्यांचा लाभही लाभार्थ्यांना मिळतो सरकारी योजना बरेच वर्षांपासून आहेत पण त्यात सरकारी हस्तक्षेप जास्त असल्यामुळे तसंच त्या लोकाभिमुख नसल्यामुळे कधीच पूर्ण झाल्या नाहीत असं मोदी म्हणाले

यात शहरांमधून गावात परतलेल्या कामगारांचं योगदान आहे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेम्ळे त्यांना गावात रोजगार मिळाला बांधकाम साहित्याचा व्यापार करणाऱ्यांनाही या योजनेम्ळे फायदा झाला असं पंतप्रधान म्हणाले कार्यक्रमात त्यांनी सुरुवातीला योजनेच्या लाभार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला

इतर क्षेत्रातील मजूर देखील तितकेच गरीब असून केंद्राने त्यांच्याकडेही लक्ष देण्यास पुढाकार घ्यावा असं मत सरन्यायाधीश एस

बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठानं नोंदवलं

दररोज होणाऱ्या चाचण्यांच्या सरासरीत तिपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे

रेल्वे महामंडळ प्रवाश्यांची मागणी आणि बदलती परिस्थिती यावर लक्ष ठेवून असून गरजेनुसार आगामी काळात आणखी गाड्या सुरु केल्या जातील असं स्पष्ट करण्यात आलं आहे

शस्त्रसाठा जप्त सीमा सुरक्षा दलानं आज पंजाबमध्ये फिरोजपूरजिल्ह्यात भारत पाकिस्तान सीमेलगत मोठा शस्त्रसाठा जप्त केला

सकाळी शोधमोहिमेदरम्यान एकाशेतात ही बॅग सापडल्याची माहिती बीएसएफ अधिकाऱ्यानं दिली आहे

प्लास्टिकचा अधिक वापर करत या कंपन्यांनी पर्यावरण विषयक नियमांचं उल्लंघन केलं आहे

प्रदूषण नियंत्रण मंडळानं आपल्या आधीच्या अहवालात कायद्याची अमलबजावणी न करण्याची काही कारणं दिली आहेत मात्र मंडळानं स्वतः तसंच राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मदतीनं प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या ठोस उपायांचा उल्लेख या अहवालात नाही असं राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए

गोयल यांनी म्हटलं आहे अफगाण चर्चा अफगाणिस्तानमध्ये गेली कित्येक दशकं सुरू असलेलं युद्ध थांबवण्याच्या हेतूनं आज पहिल्यांदाच तालिबान आणि अफगाणिस्तान सरकारनं नेमलेल्या शिष्टमंडळा दरम्यान चर्चा सुरू झाली अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी ही चर्चा महत्त्वाची आहे

बाहरेन इस्राईल बरोबरचे परस्पर संबंध सहज स्वाभाविक करून त्यांना अधिकृत ज्यूराष्ट्र म्हणून मान्यता देणारे बाहरेन हे आणखी एक अरब राष्ट्र ठरलं आहे मध्यपूर्वेकडील संपूर्ण ज्यू राष्ट्र म्हणून इस्राईलला मान्यता देण्याबाबत अमेरिकेचे अध्यक्षडोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं काही दिवसांपूर्वी पुढाकार घेतला होता त्याचे अनुकरणकरत बाहरेनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांनी इस्राईलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यानाहू यांच्याशी दूरध्वनिवरून संपर्क साधून त्यांना या निर्णयाची माहिती दिलीआणि त्यांच्याशी चर्चाही केली

संघटनेच्या राज्यस्तरीय परिषदेत हे परिपत्रक फेटाळण्याचा ठराव करण्यात आला तसंच त्याविरुध्द लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला

यानुसार केवळ लक्षणे नसणाऱ्या लोकांनाच निवासाची परवानगी देण्यात आली असून हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची तापमान चाचणी करावी लागणार आहे तसंच प्रत्येक पर्यटकाला मास्क घालण सुरक्षित अंतर राखणं आदी नियम बंधनकारक असतील

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार